नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी राज्य सरकार एक वेबसाइट तयार करत आहे इच्छुक नागरिकांना या वेबसाइटवर नोंदणी करून कुठून कुठून जायचे आहे याची माहिती द्यावी असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे

या बस रस्त्यात कुठेही थांबा न घेता थेट जाणार आहेत प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही मात्र रेड झोनमधले नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील असंही त्यांनी सांगितलं

चंद्रपूर आणि गडचिरोली इथं बाहेरच्या राज्यातून श्रमिकांना घेऊन कालपर्यंत दोन रेल्वे आल्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत गेलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात रेल्वेशी बोलणी झाली असून लवकरच त्यांना भूसावळ इथं आणलं जाईल केवळ मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातल्या श्रमिकांसाठी रेल्वेचे सर्व पैसे भरल्याची माहितीही यावेळी देण्यात आली परराज्यांतल्या लोकांप्रमाणे राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनाही आपापल्या घरी जाण्यासाठी मंत्रीमंडळ सदस्यांनी सूचना केल्या

राज्य शासनानं रेल्वे भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयं तसंच संस्था यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केल्याचं मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयान म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता इतरत्र असलेले राज्यातले नागरिक परत येत आहेत तसंच येत्या काही दिवसात परदेशांतून देखील नागरिक देशात येणार आहेत या सर्व लोकांना विलगीकरणात ठेवण्याच्या दृष्टीनंही नियोजन केलं जात आहे

ते म्हणाले महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये शासकीय कर्मचारी असो किंवा पांढऱ्या राशन कार्डवाले लोक असो सगळ्यांना कव्हर दिल्यामुळे कोविड असो किंवा नॉन कोविड असो या सगळ्यांच्या अनुषंगानं आपण सर्वांना कव्हर केलं असल्याने जनतेला अतिशय नम्र विनंती आहे की तुम्ही विनाकारण पैसे खरेदी करू नका तर तुम्ही जिल्ह्या जिल्ह्यात तूमची ही जी काही हजार हॉस्पीटलची यादी आहे की जे साधारण पन्नास बेडेडच्या वरचेच हॉस्पीटल आहेत त्याचा लाभ सर्वच जनतेनं घेतला पाहिजे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेसाठी पंधराशे कोटी रुपयांचा विमा राज्य सरकार भरत असल्याची माहितीही टोपे यांनी यावेळी दिली कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणं नसलेल्या मात्र कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आलेल्या रुग्णांना आठवडाभरात घरी पाठवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचंही टोपे यांनी सांगितलं घरी पाठवण्यापूर्वी दोन ऐवजी एकच चाचणी या रुग्णांची करण्याचाही प्रयत्न आहे यामुळे चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळांवर येणारा ताण कमी व्हायला मदत होईल असं ते म्हणाले

राज्यातल्या खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद न ठेवण्याचं आवाहनही टोपे यांनी केलं आहे या डॉक्टरांना त्यांचे दवाखाने सुरू केले नाही तर त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला

शहरातल्या जयभीम नगर आणि संजय नगर भागात प्रत्येकी सात कबाडीपुरा तसंच बायजीपुरा भगात प्रत्येकी पाच कैलासनगर मधल्या दत्तनगर भागात चार पुंडलिकनगरमध्ये तीन बेगमपुरा रेल्वे स्टेशन परिसर आणि उस्मानपुरा परिसरातल्या कबीर नगर भागात प्रत्येकी एक असे रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात बजाजनगरमधल्या इंद्रप्रस्थ कॉलनीतल्या एका परिचारिकेला विषाणूची लागण झाल्याचं जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगण्यात आलं या रुग्णांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश आहे

दरम्यान तीन कोरोना विषाणू बाधित रूग्ण संपूर्ण बरे झाले काल त्यांना घरी सोडण्यात आलं

या रुग्णाचा काल सकाळी मृत्यू झाल्यानंतर अहवाल प्राप्त झाला तीन मे रोजी या व्यक्तीला कोविड केअर सेंटर मध्ये विलीगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होतं

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे

यात कराडमधल्या दहा तर फलटणमधल्या दोघा जणांचा समावेश आहे फलटण मधल्या रूग्णांमध्ये कोरोना केअर सेंटरमध्ये कार्यरत एक आरोग्य सेविका असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी सांगितलं

मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात असतांना मुंबई आग्रा महामार्गावर या तरुणाचा अपघात झाला होता त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे

हर्षवर्धन यांनी दिली आहे त्यांनी काल महाराष्ट्र आणि ग्जरातमधल्या कोरोना विषाणू संक्रमणाच्या परिस्थितीसंबंधी द्र दृष्य संवाद प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली या दोन राज्यांतल्या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांतल्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला आपल्याला देशातल्या सगळ्या जिल्ह्यांना अत्यल्प किंवा रुग्ण नसलेल्या हिरव्या क्षेत्रात रुपांतरित करायचं असल्याचं हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं

ते काल खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेताना बोलत होते

खरीप हंगामाच्या दृष्टीनं सर्व कृषी सेवा केंद्रं तसंच कृषी अवजारांची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकानं पूर्ण वेळ चालू राहतील तसंच या दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असं कृषिमंत्र्यांनी सांगितलं

शहरातल्या शहागंज बुढीलेन चेलीपुरा जुना मोंढा या भागात लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असल्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे चांदणे चौक ते चेलीपुरा चौक हर्षनगर ते मंजुरपुरा हे रस्ते बंद करण्यात करण्यात आले आहेत अग्निशमन दलाची वाहनं रुग्णवाहिका या मार्गावरुन जाऊ शकतील तसंच नागरिकांना या मार्गांवरुन पायी ये जा करता येऊ शकेल वाहनधारकांनी या रस्त्यांऐवजी चंपा चौक जामा मशीद महापालिका कार्यालय या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा अशा सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत

परराज्यातून तसंच इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या नागरिकांनी देखील तपासणी करुन पुढील चौदा दिवस घरातच विलगीकरणात राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे नागरिकांनी सतर्क राहून आपल्या परिसरात किंवा गावात नवीन व्यक्ती आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी असंही प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे

लोकांनी पूर्णवेळ घरीच राहावं मास्कचा वापर करावा एकमेकांपासून अंतर राखावं आदीबाबत ग्रामस्थांना माहिती दिली जात आहे

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूत्रांवर आधारित आणि शासनाच्या धोरणानुसार हे औषध बनवण्यात आलं आहे

ठाणे जिल्हा सहकारी बँकेतर्फेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे

या सर्वांच्या सहकार्यानं स्वंयशिस्तीचं आणि नियमांचं कडक पालन करून आपण कोरोना विषाणूला नक्की हरवू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे

जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे काल हा धनादेश सुपूर्द करण्यात आला

या किराणा विक्रेत्यांकड्रन सर्वसामान्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजमल खान यांनी या निवेदनाद्वारे केली आहे विक्रेत्यांना त्यांचे दर फलक लावणं सक्तीचं करावं असंही त्यांनी म्हटलं आहे दरम्यान वैजापूर इथं टाळेबंदीच्या अनुषंगानं काल किराणा दुकानांमध्ये चढ्या दरानं मालाच्या विक्रीबाबत प्रशासनाच्या वतीनं तपासणी करण्यात आली वैजापूर तालुक्यातील घायगाव जांबरगाव महालगाव इथल्या किराणा दुकानांचीही या पथकानं तपासणी केली

हा उपक्रम उस्मानाबाद शहरासह तुळजापूर नळद्र्ग कळंब या ठिकाणी चालवला जात आहे अधिक माहिती देत आहे आमचे वार्ताहर लोक डाऊन मुळे कारखाने तसंच मोलमजुरी ची कामे बंद असल्यामुळे अनेक गोरगरिबांची होणारी उपासमार थांबवण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गरजू गोरगरिबांना जेवणाचे डबे पोहोचवण्याचा निर्णय घेतला उस्मानाबाद नगरपालिकेतील नगरसेवक युवराज नळे यांनी गरजू नागरिकांना संपर्क करून डबे देण्याचा उपक्रम सुरू केला सुरुवातीला चारशे डब्यापासून सुरू झालेला हा उपक्रम आज दररोज सहाशे जणांना जेवणाचे डबे पोहोचकरण्यापर्यंत गेलेला आहे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेन राणाजगजितसिंह पाटील यांनी सुरू केलेलं हे अन्नछत्र गोरगरिबांच्या पोटाची भूक भागवणार केंद्र होत आहे

सोमवार आणि मंगळवारी अॅटोमोबाईल्स कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक टायर्स बॅटरी तयार फर्निचर मोबाईल शॉपी बुधवार आणि गुरुवारी तयार कपडे भांडी शिंपी पादत्राणे दोरी पत्रावळी दागिने जनरल स्टोअर्स घड्याळं सुटकेस आणि पिशवी शुक्रवार आणि शनिवारी स्टेशनरी कटलरी सायकल स्टोअर्स स्टील ट्रेडर्स भंगार हार्डवेअर बांधकाम साहित्य रंगकाम साहित्य उर्वरीत आस्थापना सुरु राहतील ही सर्व द्कानं सकाळी आठ ते द्पारी तीन वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे शेती विषयक द्कानं जीवनावश्यक वस्तुंची द्कानं औषधी दवाखाने रविवार वगळता दररोज सकाळी आठ ते द्पारी तीन वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत

शासकीय कापूस खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे

याबाबत अधिक माहिती देत आहेत परभणीचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करून उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे त्यामुळे बाजार समितीमध्ये जाऊन टोकण घेण्यासाठी होणारी गर्दी टळून कोरोना विषाणूचा प्रादर्भाव निश्चितच टळला आहे परभणी जिल्ह्याच्या कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीचे कौतुक मा

आता बाजार समिती द्रध्वनीद्वारे संबंधित शेतकऱ्यांना फोन करून काप्रस खरेदीसाठी बोलावले अशाच शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी घेऊन जावे

खरेदीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग पाळणे मास्क लावणे वारंवार हात धुणे बंधनकारक आहे

तो गेल्या आठ वर्षांपासून सुरक्षा दलांना चकमा देत होता

त्याच्यावर बारा लाख रुपयांचं इनाम घोषित करण्यात आलं होतं

त्यांचा पार्थिव देह आज लोदगा इथं पोहोचणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे

द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे काल सोलापूर जिल्ह्यात पंढरप्रमध्ये झालेल्या समन्वयकांच्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रस्थान करत असताना आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बदलून पंढरपूरला जाईल यात अंत्यत कमी वारकऱ्यांचा सहभाग असेल तसंच सातही प्रमुख पालखी सोहळ्याबाबत एक प्रकल्प तयार करण्यात येईल असं या वेळी ठरवण्यात आलं याबाबत एक समन्वय समिती शासनाशी चर्चा करेल त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असं या बैठकीत निश्चित झाल्याचं आमच्या वार्ताहरान कळवलं आहे

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन न करणं आणि अन्य गंभीर बाबी निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी पाटील यांच्या निलंबनाची शिफारस शासनाकडे केली होती

या पाण्यामुळे या भागातील रहिवासी तसंच जंगली प्राणी पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे

काँप्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते पालकमंत्री अमित देशमुख यांनी हिप्परकर यांना श्रद्धांजली अर्पण केली

हा गुटखा नांदेड शहरातून बाहेर गावी पाठवण्यात येत असल्याचा निनावी द्रध्वनी पोलिस अधिकाऱ्यांना आला होता त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करुन ट्रक चालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

हा कारखाना गल्लेबोरगावचा उपसरपंच संजय कचरु भागवत चालवत होता

नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांनी शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं

या अपघातात टेम्पो चालकासह एक जण जखमी झाला या अपघातानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडलेल्या बियरच्या बाटल्या उचलून नेल्याचं आमच्या वार्ताहरान कळवलं आहे